सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहाव्या स्थानावर भाजपा जाहीरनामा भारतीय जनता पक्षानं काल संकल्प पत्र या नावानं लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रकाशित केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या संकल्पपत्राचं प्रकाशन झालं कॉप्रेसनं या जाहीरनाम्यावर टीका केली असून यात जी एस टी निश्वलनिकरण काळा पैसा याबाबत कोणतंही भाष्य नसल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटलं आहे भाजपानं जाहीरनाम्याऐवजी माफीनामा प्रसिध्द करावा असं ते म्हणाले

यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याचं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं

दूर्गम भागातल्या मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी आणि इतर साधनांची ने आण करण्यासाठी यंदा तीन हेलिकॉप्टर्सचा वापर करणार असल्याचही शिंदे यांनी सांगितलं अर्ज मागे तिसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता त्यामुळे या मतदार संघातल्या लढतींच चित्र आता स्पष्ट झालं आहे

अर्ज दाखल जालना चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकृया सुरु असून काल मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त संजय निरुपम उर्मिला मातोंडकर आणि राहुल शेवाळे यांनी आपापल्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले ठाण्यामधून महाआघाडीचे आनंद परांजपे महायुतीचे राजन विचारे तर धुळे मतदार संघातून काँप्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे कुणाल पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला तर नंदुरबार मधून कॉप्रेस उमेदवार अँड

सी पाडवी यांनी कुठल्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याचं मतदार संघातून भाजपाच्या डॉ हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक मधून महायुतीचे उमेदवार खासदर हेमंत गोडसे तर दिंडोरीतील उमेदवार भारती पवार या दोघांनी शहरातून फेरी काढून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला वंचित बहजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनीही आज शक्तिप्रदर्शन करून नाशिक मतदार संघातून अर्ज दाखल केला चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अमरावतीमध्ये सभा घेतली केंद्र सरकारला योग्य जागा दाखवण्याची वेळ आली असल्याच ते म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडविरोलीमध्ये अहेरी इथं जाहीर सभा घेतली न्यायालय एका विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रावरच्या मतदानाच्या पावत्या मोजाव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल निवडणूक आयोगाला दिले

मात्र मतदारांचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता लक्षात घेऊन न्यायालयानं पावत्यांचे नमूने वाढवण्याचे निर्देश दिले आहेत

पुणे तिथे काय उणे या युक्तीप्रमाणे हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रगल्भ विचारांचा मानला जातो पुणे शहरात आयटी क्षेत्राची वाढ झाल्यामुळ येथे सुशिक्षित तरुणवर्ग मोठ्याप्रमाणात आहे या मतदारसंघात वडगावशेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कॅटोनमेंट कसबा पेठ याचा समावेश आहे

विशेष म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी सहा विधानसभा भाजपकडेच आहेत त्यामुळे भाजपला तसा या मतदारसंघात फार मोठा अडथळा असल्याचे दिसत नाही पुण्यातील लढत ही भारतीय जनता पक्षाचे गिरीष बापट आणि काँप्रेस मोहन जोशी या प्रम्ख राष्ट्रीय पक्षातच होणार आहे त्यामुळे शहरातील लढत ही दुरंगीच होणार असल्याची सद्यस्थिती आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

चेन्नई आयआयटीने प्रथम तर बेंगळूरू आयआयटीनं दूसरे स्थान पटकावलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देण्यात येणारी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची नामांकने जाहीर केली नऊ गटांमध्ये ही नामांकने देण्यात आली

व्हाईस एअर मार्शल आरजीके कपूर यांनी काल नवी दिल्ली इथं रडार चित्रे जाहीर केली मल्ल्या भारतात प्रत्यार्पण केलं जाण्याविरुद्ध थकबाकीदार विजय मल्ल्या यानं केलेला अर्ज लंडनच्या एका न्यायालयानं फेटाळून लावला आहे

निवडणक कर्तव्य अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीच्या दरम्यान कर्तव्याच्या कालावधीबाबत काही धोरण आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणुक कामावर हजर राहण्याच्या नोटिसा आयोगानं दिल्याविरोधात मुंबईतील अनुदानित शाळांच्या कर्मचाऱ्यांनी अनेक याचिका दाखल केल्या आहेत कामाचे तास निश्वित केलेले नाहीत असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे

खोट्या बातम्या सोशल साईट्सवरील खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सुचना आणि कायदे करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याचीमागणी करणारी याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला विधीज्ञ अनुजा कप्र यांनी दाखल केलेल्या या याचिकेत खोट्या बातम्यांवर आळा घालण्यासाठी कोणतेही निश्वित कायदे नसल्याचा दावा करण्यात आला आहे

आर्थिक निकष हा आरक्षणाचा एकमेव आधार होऊ शकत नाही असा दावा एका याचिकेत करण्यात आला आहे न्यायालयानं यापूर्वी या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी या प्रकरणात केंद्राला नोटिस पाठविली असून संबंधित कायद्याची वैधता तपासून पाहण्याचं मान्य केलं आहे भकंप जळगाव जळगाव जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळी भूकंपाचा धक्का जाणवला

अनुपम काश्यपी यांनी दिली